म्हणून देशभर साजरी केली जात आहे

सामान्य नागरिकांना तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना घरपोच आरोग्य सेवा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावेत असे राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव यांच आवाहन राज्यात गोवर रुबेला लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार

ल

ल जीवनगौरव प्रस्कार संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुं यांची जयंती आज बालकदिन म्हणून साजरी केली जात आहे

वेंकय्या नायड् आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या एकशे एकोणतिसाव्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे माजी राष्ट्रपती प्रणब म्खर्जी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि वरिष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी नेहरू यांच्या शांतीवन या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली संसदेच्या मध्यवर्ती सभाग़हात लोकसभा अध्यक्षा स्मित्रा महाजन यांनीही संसद सदस्यांसह पंडित नेहरू यांना आदरांजली वाहिली माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसंच विधान भवन इथं त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आजच्या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासाला महत्व देताना त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांनाही वाव द्यावा असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले नागप्रातही शालेय संस्था तसंच सेवासंस्था मध्येही बालक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमधील पोर्ट ब्लेयर इथं तिरंगा फडकवण्याच्या पंचाहत्तराव्या वर्धापनदिनी पंचाहत्तर रुपयांचं नाणं जारी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे अर्थमंत्रालयानं याबाबतची सूचना जारी केली आहे या नाण्यावर कारागृहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ध्वजाला वंदन करत असलेलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं चित्र असेल लायन ताराचंद बापा हॉस्पीटल आणि संशोधन केंद्राच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या चालत्या फिरत्या दवाखान्याचे आज राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन इथं झालेल्या कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले यावेळी राज्यपाल म्हणाले या मोबाईल रुग्णालयाच्या माध्यमातून धारावी कोळीवाडा आणि परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरपोच आरोग्य स्विधा मिळणार आहे या उपक्रमाबद्दल ताराचंद बापा रुग्णालयाच्या संचालकांचे अभिनंदन करतो

या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय श्भारंभ सोहळ्यास मी आणि राज्याचे म्ख्यमंत्री उपस्थित होतो ही योजना सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी उपय्क्त ठरणार आहे चालत्या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली राज्यातील खासगी तसेच धर्मादाय रुग्णालयांनी देखील अशा प्रकारे मोबाईल रुग्णालय स्रु करुन सामान्य नागरिकांना तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना घरपोच आरोग्य सेवा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले

राज्यपालांच्या हस्ते फित कापून चालत्या फिरत्या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले केंद्रीय रस्ते वाहत्रक आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी उद्या मंबईत एका वाहन फेरीद्वारे पथकर वसुली आणि हस्तांतर प्रणालीच्या माध्यमातून पाचशे शहाऐंशी किलोमीटर राज्यमार्ग प्रकल्पाच्या द्रसऱ्या टप्प्यासाठी ग्ंतवणूकदारांना आकर्षित करणार आहेत राज्यमार्गाचा हा द्सरा टप्पा राजस्थान ग्जरात पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये पूर्ण झाला असून यातल्या चार राज्यमार्गांवरच्या प्रस्तावित बारा पथकर केंद्रांसाठी ही ग्ंतवणूक अपेक्षित आहे

घाऊक किंमतीवर आधारित चलन फ्गवट्याचा दर सप्टेंबर महिन्यात पाच पूर्णांक तेरा तर गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात तीन पूर्णांक अड्सष्ठ शतांश टक्के इतका नोंदवण्यात आला होता सरकारने दिलेल्या आकडेवारीन्सार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याम्ळे चलनफ्गवट्याच्या दरात वाढ झाली कृत्रिम ब्द्धिमत्तेसारख्या अत्याध्निक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं सर्व नागरिकांना आरोग्य सेवा मिळणं सोपं होईल आणि आरोग्यसेवांचा दर्जा उंचावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे राज्य सरकारनं नीती आयोग आणि विश अर्थात वधवानी कृत्रिम ब्द्विमत्ता संस्थेबरोबर आरोग्यक्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठीच्या इरादापत्रावर काल स्वाक्षरी केली त्यावेळी ते बोलत होते यानुसार आता कर्करोग आणि क्षयरोग यासारख्या रोगांच्या निदान आणि उपचारांसाठी तसंच संशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय केंद्राची स्थापना केली जाणार आहे राज्यात गोवर रुबेला लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे

आर लसीचा डोस देण्यात येणार आहे

एम आर चे यापूर्वी लसीकरण झालेल्या तसेच लसीकरण न झालेल्या बालकांचा समावेश असणार आहे एम मोहिमेचा हेतू गोवर आणि रुबेलाचा संसर्ग होवू नये म्हणून बालकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे गोवरम्ळे होणारे मत्यूचे प्रमाण आणि सी आर एस

ब्लडाणा जिल्हयामध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत अस्न या योजनेच्या माध्यमात्न ठिबक संचन आणि साहीत्य मिळाल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतात पिकाला पाणी देव्न आपले ऊत्पन्न वाढवत आहेत

खामगाव जि

माझ्या शेतात विहीर असल्यानं पाण्याची व्यवस्था आहे मला पाणी घेण्यासाठी कोणतेही साधन नव्हते मला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची माहिती मिळाली त्याकरिता मी कृषी विभागाकडे अर्ज सादर केला त्यानंतर मला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून ठिंबक सिंचन साहित्य मिळाले म्हणून मी माझ्या शेतातील पिकाला पाणी देऊ शकतो

त्यामुळे मी आणि माझे कुटूंब केंद्र सरकारचे आभारी आहे

ल स्मृती सन्मान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर ह्सेन यांना तर प् ल जीवनगौरव प्रस्कार संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर झाला आहे

देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदाच्या पुलोत्सव कार्यक्रमात संगीत कला तसंच साहित्य क्षेत्रातल्या दिग्गजांचा गौरव केला जाणार असून आंतरराष्ट्रीय किर्तीचे खगोलशास्त्रज्ञ लेखक डॉ जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि द फडणीस यांचाही या कार्यक्रमात विशेष सन्मान केला जाणार आहे

सदर अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर पात्र आहेत या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छीणा यांना विहित नम्न्यात पूर्ण भरलेले अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्र नागप्र इथं सदर अर्ज दाखल करणे आवश्यक आहे

व्ही ट्रान्समिशनच्या डी डी

दूरदर्शन डी डी फ्री डिश डी टी एच सेवा यावर सदर चॅनेल इतरही चॅनेल्ससोबत उपलब्ध आहेत यासाठी आवश्यक असलेली उपकरणे उदा सेट टॉप बॉक्स डिश एन्टीना आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारात उपलब्ध आहेत

गोंदिया जिल्याच्या नवेगावबांध पर्यटन संक्ल परिसराला गत काही वर्षात उतरती कळा आली होती मात्र येथील स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रित येत नवेगाव फाउंडेशनची स्थापना करत या पर्यटन संक्ल परिसराचा कायापालट स्रु करण्याचा प्रयत्न गेल्या एक वर्षापासून स्रु केला असून फाउंडेशनच्या प्रयत्नानंतर आता प्रशासनाला देखील जाग येऊन या ठिकाणी विविध कामे करण्यात आली आहे त्यामुळे आता या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगाप्र इथं अमेरीकेचे उपराष्ट्रपती माईक पेंस यांची भेट घेतली या भेटीत मोदी यांनी संरक्षणासाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती भारतात करण्यासाठी अमेरीकेला आमंत्रण दिलं भारत अन्य क्षेत्रात निर्यातीचं प्रम्ख केंद्र बन् शकेल असंही मोदी यावेळी म्हणाले भारतानं आंतरराष्ट्रीय तसंच क्षेत्रीय बाबींमध्येही आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या चांगली प्रगती केल्याचंही पेंस यावेळी म्हणाले